ही महिला रशिया आणि कझाकस्तान बून प्रवास करून आली होती तिला आता धूत रूग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे

मात्र दैनंदिन गरजा भागवणा या वस्तूंची दुकानं किराणा दुकानं चालू राहतील

देशात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत

अपवादात्मक परिस्थितीत तातडीच्या कारणाकरता प्रवास करायचा झाल्यास पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय अशोक यांनी ही माहिती दिली

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा सांगली जिल्ह्यातल्या मिरज थिल्या ख्वाजा मिरासाहेब यांच्या उरुसादरम्यानं होणाऱ्या अब्दुल करीम खां स्मृती संगीत महोत्सवात जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या कलाकारांची अनुपस्थिती राहणार आहे

दरवर्षी या संगीत महोत्सवाचा प्रारंभ किराणा घराण्यातल्या ज्येष्ठ गायकाच्या उपस्थित होतो मात्र कोरोना साथीमुळे यावर्षी ज्येष्ठ गायक उपस्थित राहण्याची शक्यता कमी झाली आहे नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनीही आज जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी हाती घेतलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अमलबजावणीसंबंधी आढावा बैठक घेतली नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं टाळावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जालना जिल्ह्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती आज जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज वार्ताहर परिषदेत दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य आणि पश्चिम रेल्वेनं गाडीचे डबे काटेकोरपणे स्वच्छ ठेवण्यावर भर दिला आहे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणा या परिसराची गरम पाण्याने तर पॅन्ट्रीच्या भागाची स्वच्छता वाफेच्या फवा यांच्या मदतीनं करण्यात येईल असं रेल्वे सूत्रांनी सांगितलं वातानुकुलित डब्यांचे पडदे चादरी िियादी सामान येत्या चार पाच दिवसात हटवण्यात येईल तसंच प्रवाशाकरता नवीन पांघरुणं साबण नॅपकिन रोल्स आणि जंतूनाशक द्रावण गाडीत उपलब्ध राहील ईशान्य फ्रंटियर रेल्वेनंही स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष पूरवलं असून प्रवाश्यांना स्वतःची पांघरुणं आणण्याची विनंती केली आहे

पाकिस्तानच्या हद्दीतून रस्त्यावरुन येणाऱ्या प्रवाशांची वाहतूक आज मध्यरात्रीपासून स्थगित होईल बांगलादेश नेपाळ भूतान आणि म्यानमा बरोबरच्या सीमारेषेवरुन काही विशिष्ट तपासणी नाके वगळता कालपासूनच प्रवेशबंदी लागू झाली आहे मुंबईत भाऊचा धक्का ते रायगड जिल्ह्यात मांडवा जेट्टी ही रो रो सेवा आजपासून सुरू झाली राज्याच्या जलवाहत्कीच्या तिहासातलं महत्वाचं पाऊल असल्याचं मृख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी सांगितलं आहे राज्याच्या किनारपट्टीवर अशी जलवाहतुक फायदेशीर ठरेल हे लक्षात घेऊन अशी सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येईल असं ते म्हणाले कोरोना संदर्भातील परिस्थिती लक्षात घेता भाऊचा धक्का ते मांडवा रो रो सेवेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार नाही असे कालच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते मात्र कार्यक्रमाच्या औपचारिकतेसाठी न थांबता प्रवाशांच्या सोयीसाठी लगेच ही सेवा सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते

अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोल्या तालुक्यात खानापूर धिल्या एका महिलेचा बलात्कार करून खून केल्याच्या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला पोलीसांनी काल रात्री म्हाळादेवी धिं अटक केली आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली असल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे या आरोपीच्या एका साथीदाराचा शोध सूरु असल्याचंही पोलीसांनी सांगितलं साताऱ्यातल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हिंदुराव नाईक निबाळकर यांचं आज पहाटे पुण्यातल्या एका रुग्णालयात निधन झालं

यवतमाळ आणि वाशिम जिल्हा लाच लुचपत विभागानं केलेल्या संयुक्त कारवाईत यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड शिल्या उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकासह तीन अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना अटक केली सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं थकीत कर्ज वसूलीसाठी कर्ज थकवणाऱ्या संस्थांचा फेर लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे